राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज हि माहिती दिली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली त्यात ते बोलत होते दरम्यान राज्यातील सोलापूर आणि लोणावळा येथे करोना रुग्ण आढळल्याच्या अफवा पसरल्या असून त्यावर विश्वास ठेवू नयेअसे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे महापौर नायडू रुग्णालय भेट पुणे महानगरपालिकेच्या नायडू रुग्णालयाची आज महापौर मुरलीधर मोहोळ उपमहापौर सरस्वती शेंडगे आणि आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी बोलताना महापौर म्हणाले

मास्कची साठवण्रक करून कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास कायदेशीर कठोर कारवाई करण्याचा इशारा औषध प्रशासन विभागाचे पुणे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी दिला आहे कोरोना विषाणूच्या संदर्भात योग्य ती काळजी घ्यावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत मात्र या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते हे मास्क चढ्या भावाने विकत असल्याचं निदर्शनाला आलं आहे

मास्क किंवा तत्सम वस्तू चढ्या किमतीला विक्री करताना आढळल्यास त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पाटील यांनी सांगितलं महिला दिनानिमित्त मध्य रेल्वे तर्फे आज आगळा वेगळा उपक्रम् राबवण्यात आला

महिला दिनानिमित्त आज दुपारी पुण्याहन मुंबईला रवाना झालेल्या डेक्कन ऐक्सप्रेस मध्ये सगळ्या कर्मचारी महिला होत्या गाडी च्या लोको पायलट गार्ड तिकीट तपासनिस इतकंच नव्हे तर रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचारी पण महिलाच आहेत खंडाळ्याच्या घाटातून दिमाखात धावणारी दक्खन ची राणी अर्थात डेक्कन क्वीन आता अधिक आकर्षक रुप ल्यायला सज्ज होत आहे

तसंच या गाडीचं सुधारित रूप कसं असावं यावावत प्रवाशांकडून सुचना मागवण्यात आल्या होत्या त्यावर सध्या राष्ट्रीय आरेखन संस्था अर्थात एन आय डी काम करत आहे

पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या लोकशाहीर पद्ने बापूराव पुरस्कारांची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज केली

लोकनाट्य आणि लोककला क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला देण्यात येतो मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लेखक पुरस्कारामुळे मोठा होत नाही तर त्याचा वाचक त्याला खऱ्या अर्थाने मोठा करतो वाचकाचं प्रेम हाच लेखकाचा खरा पुरस्कार असतो असं प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा

बोराडे यांनी केलं आहे भारतीय विचार साधना प्रकाशनातर्फे आयोजित विचार भारती साहित्य संवाद या कार्यक्रमात ते काल बोलत होते जनसंपर्क क्षेत्रातील व्यक्तींना समाजाला न्याय देण्याची संधी असते त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करावं असं आवाहन पुणे विभागाचे उपसंचालक माहिती मोहन राठोड यांनी आज केले यशदा अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी इथे आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क क्षेत्रातील अधिका यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते जनसंपर्क क्षेत्राचे विविध पैलू उलगडून सांगतानाच यशस्वी जनसंपर्क अधिकारी होण्यासाठी आवश्यक गुणांची माहिती राठोड यांनी यावेळी दिली

उपांत्य फेरीत त्यानं कर्नाटकच्या तनुष घिल्डयाल याला पराभुत केलं जेतेपदासाठी अर्णवची लढत महाराष्ट्राच्याच समर्थ सहीता बरोबर होणार आहे मुलींच्या गटात मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंचं आव्हान संप्टात आलं आहे हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होत

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्याही या हवामानात विशेष बदल संभवत नाही तर हा होता आजचा पुणे वृत्तांत